नायड् राज्यसभेत रविवारी कृषी विधेयकांवरची चर्चा आणि मतदानावेळी झालेली घटना निंदनीय असून या घटनेमुळे राज्यसभेची प्रतिमा डागाळली असल्याची भावना सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी काल राज्यसभेत बोलताना व्यक्त केली

तसंच गदारोळ करणाऱ्या आठ सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित केलं यामध्ये काँग्रेस पक्षाचे राजीव सातव यांच्यासह रिपुण बोरा नजीर हुसैन तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन आणि डोला सेन मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे के के रागेश आणि इलामारम करीम तसंच आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांचा समावेश आहे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 संसद परदेशी योगदान नियमन कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेनं काल मंजूर केले यासंदर्भात अशासकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी करताना आधार क्रमांक देणं बंधनकारक करण्यात आलं आहे याबाबत विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांना उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद म्हणाले की कोणत्याही धर्माला किंवा अशासकीय संस्थेला हे विधेयक विरोध करत नाही परदेशातून येणाऱ्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी या विधेयकाची गरज असल्याचंही नित्यानंद यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं फडणवीस शेतकरी विधेयक संसदेत मंजूर झालेली कृषी सुधारणा विधेयकं ही शेतकऱ्यांच्या हिताचीच असून विरोधी पक्ष मात्र त्याचं राजकारण करत असून शेतकरी वर्गात त्याचा अपप्रचार करत असल्याचं महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे ते काल नागपुरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते

या बाबत अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले

अकोल्यात काल यूवक कॉंग्रेस आघाडीच्या वतीने या विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं हे विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात असून व्यापाऱ्यांना न्याय आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे असा निषेध यावेळी नोंदवण्यात आला हिंगोली हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्नांवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली शेतकऱ्यांना देण्यात येणारं पीककर्ज आणि मतदार संघातील बँकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत बँकांची कार्यप्रणाली मनुष्यबळ आणि पिककर्जाचा टक्का तात्काळ वाढविण्यात येऊन समस्यांचा निपटारा करावा अशी मागणी पाटील यांनी यावेळी अर्थमंत्र्यांकडे केली मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे यावर पुढे सुनावणी होईल उद्या किंवा परवा स्वतः मुख्यमंत्री उद्दव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडतील अशी माहिती मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत दिली याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर चव्हाण माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते महाराष्ट्रात मराठा समाजाची स्थिती भयावह असल्यानं आरक्षण देण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत स्पष्ट करण्यात आलं आहे तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाला आरक्षणावर स्थगिती देण्याचा अधिकार नाही

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मिळालेली अंतरिम स्थगिती हे राज्यसरकारचं अपयश असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे ते काल नाशिकमधे वार्ताहर परिषदेत बोलत होते तर वंचित बह्जन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा न करता संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे या विषयात गोंधळ वाढल्यास राज्यातील आरक्षणही गमावण्याची वेळ या समाजावर येऊ शकते असं ते काल पूण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले दरम्यान राज्यात कालही विविध ठिकाणी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आंदोलनं करण्यात आली सोलापूर शहर तसंच जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्यात आला बहुतांश ठिकाणी बंद शांततेत पार पडला मात्र काही ठिकाणी ठिय्या आंदोलन रस्ता रोको आणि दगडफेकीचे प्रकार घडले

केंद्र सरकारने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करावा मराठा समाजाचे आरक्षण पूर्ववत ठेवून त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तातडीन पावलं उचलण्याची विनंती लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणाच्या स्थगिती विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं

मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण मागण्याचा प्रकार होत असेल तर तो कदापी सहन केला जाणार नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे

एस टी बहन्मंबई राज्य परिवहन मंडळानं पूर्ण आसन क्षमतेनं एसटी बसगाड्या चालवण्याची परवानगी दिली असली तरी अद्याप या गाड्यांना प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी अजूनही प्रवास करायला धजावत नाहीत

टी कामगारांच्या वेतन प्रश्री विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी काल परिवहन मंत्री परब यांची भेट घेतली या भेटीनंतर परब माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते

किसान रेल या उपक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर ही गाडी मुझफ्फरपूरपर्यंत वाढवण्यात आली आणि मुख्य किसान रेल्वेला जोडण्यासाठी लिंक किसान रेल्वे पुणे सांगोला इथ्रनही सुरू झाली सध्या किसान रेल आठवड्यातून तीन दिवस धावत आहे

कांदा निर्यातबंदी आंदोलन कांदा निर्यात बंदी निर्णयाच्या विरोधात काल महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने मालेगावात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं दरम्यान निर्यातबंदीनंतर सुध्दा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव फार कमी झालेले नाहीत निर्यात बंदीच्या आदेशामुळे बाजार समित्यांमध्ये आवक घटली असून त्यामुळे दर वाढल्याचं सूत्रांनी सांगितलं

ई एस आय च्या पुणे विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पाटील यांनी ही माहिती दिली आहे

वास्को ते निजामुद्दीन आणि निजामुद्दीन यशवंतपुर या लांब पल्ल्याच्या दोन गाड्या कालपासून मिरज जंक्शनमार्गे धावणार आहेत शस्त्र बाळगणे अटक सातारा सातारा जिल्ह्यातील कराड इथल्या मलकापूर इथं राहणाऱ्या एका युवकाला अवैध शस्त्र आणि दारुगोळा बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली

कोरोना संसर्गाचं निदान झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तिथेच उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं

त्याच बरोबर महात्मा ज्योतीराव फुले यांच्या चरित्राचा त्यांचा मोठा अभ्यास होता महात्मा फुले यांचे चरित्र व्याख्याते अशी त्यांची ओळख होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आचार्य पदवीसाठी ते महात्मा ज्योतीराव फुले आणि त्यांच्या समकालीन मराठी साहित्यिकांच्या साहित्यातील समतामुल्य एक अभ्यास या विषयावर ते संशोधन करत होते लवकरच त्यांना आचार्य पदवी जाहीर होणार होती माळी आवाज या संस्थेचे ते संस्थापक होते अत्यंत मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे आकाशवाणीमध्ये ते लोकप्रिय होते त्यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला असून आकाशवाणीच्या श्रोत्यांनीही लडकत यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे

बुलडाणा पाऊस बुलडाणा जिल्ह्यात काल सर्वत्र जोरदार पाऊस झाला त्यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन ज्वारी मका तीळ या पिकांचं नुकसान झालं सततच्या पावसामुळे शेतात पाणी साठल्यामुळे कापूस पिकावरही विपरीत परिणाम होत आहे दरम्यान काल बुलडाणा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या दोन ठिकाणी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू झाला

शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण शंभर टक्के भरलं असलं तरीही त्यातून विसर्ग करण्यात आलेला नाही

संततधार पावसामुळे आंबोली घाटात दरड कोसळली मात्र त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही

विशेषतः कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज पूणे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख डॉक्टर अनुपम काश्यपी यांनी व्यक्त केला आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार